मतदान यंत्रं आणि विमुद्रीकरणाविषयी काँग्रेस खोटी माहीती पसरवत असल्याचा प्रधानमंत्र्यांचा आरोप

आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धेला आजपासून चीनमधे प्रारंभ असून भारतीय संघाची धुरा मीराबाई चानू कडे

उद्या संध्याकाळी तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपेल

भाजपा अध्यक्ष अमित शहा आज कर्नाटकात शिमोगा आणि केरळमध्ये पतनमथिट्टा इथं रोड शो करणार आहे

काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज बिहार आणि छत्तीसगढमध्ये प्रचारसभा होणार आहे दरम्यान निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी आज होणार आहे तर सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील

मतदान यंत्र आणि विमुद्रीकरणाविषयी काँग्रेस खोटी माहीती पसरवत असल्याचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे ते एका खाजगी दुरचित्रवाहिनीवर मुलाखत देत होते

विरोधक जनतेला खोटी आश्वासनं देत असून जातीयता पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेसचे नेते फुटीरतावाद्यांशी संघान बांधत असले तरी आपण त्यांना सोडणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं साध्वी प्रज्ञासिंग यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित करणारे स्वतःच सध्या जामीनावर मोकळे आहेत असं ते म्हणाले भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य मागे घेतलं असून याबद्दल माफीही मागितली आहे भोपाळ इथं जाहीर कार्यक्रमात प्रज्ञासिंह यांनी हे वक्तव्य केलं होतं ठाकूर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी आणि ठाकूर यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही मागणी केली दरम्यान प्रज्ञासिंह ठाकूर यांचं हे वक्तव्य म्हणजे त्यांचं वैयक्तिक मत असून भाजपनं करकरे यांच्याकडे कायमच हुतात्मा म्हणून पाहिलं असं भाजपनं स्पष्ट केलं आहे

राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहतील आणि निवडणुक पूर्ण होईपर्यंत पंखा हेच त्यांच्या पक्षाचं चिन्ह असेल असा निर्णय काल निवडणूक आयोगानं दिला आहे राष्ट्रीय लोकसमता पार्टीच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला

यासंदर्भात काँप्रेस आणि निवडणूक आयोगानं दोन आठवड्यांच्या आत उत्तर द्यावं असे निर्देश न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि न्यायमूर्ती राजेंद्र कुमार यांच्या पीठाने दिले आहेत

बिहार मधल्या जमुई मतदारसंघात आज अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत फेरमतदान होत आहे

आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे

या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही अशी माहिती उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गौरव कृष्ण बन्सल यांनी आकाशवाणीला दिली

आज पहाटे एकच्या सुमाराला रुमा रेल्वे स्थानकाजवळ हावड्याहून नवी दिल्लीला जाणार्या पूर्वा एक्सप्रेसला हा अपघात झाला

वाटरगाम परिसरात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गस्तीपथकावर अंदाधुंद गोळीबार केला तेव्हा प्रत्युत्तरात पथकानं केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला तर दुस याला पकडण्यात यश आलं आहे पुलवामा जिल्ह्याच्या त्राल परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चौकीवर काल रात्री दहशतवादी हल्ला झाला संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं उभारण्यात येणाऱ्या मंदिराचा शिलान्यास आज स्वामीनारायण संस्थेचे महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते होणार आहे

हजला जाणार्या भारतीय यात्रेकरूंचा कोटा एक लाख पंचाहत्तर हजारांवरून दोन लाख करण्यासंदर्भातला औपचारिक आदेश सौदी अरेबियानं जारी केला आहे हा कोटा वाढवल्यामुळे हज यात्रेकरूंची उत्तर प्रदेश पश्विम बंगाल आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यातली प्रतीक्षा यादी कमी व्हायला मदत होणार आहे हिंसाचारग्रस्त लिबियात त्रिपोली इथं राहणाऱ्या भारतीयांनी तात्काळ तिथून बाहेर पडावं त्यांनतर मात्र भारत सरकारला तिथून कोणालाही बाहेर काढणं शक्य होणार नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे विमान वाहतूक अद्याप सुरु आहे

लिबियामधे दहशतवादी कारवायांना आळा घालून शांतता प्रस्थापित करण्याविषयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काल लिबियाचे प्रमूख खलीफा इफ्तार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रंप यांची निवड व्हावी म्हणून रशियाने विशेष प्रयत्न केल्याचा अहवाल विशेष सल्लागार रॉबर्ट मुलर यांनी दिल्यानंतर अमेरिकन सरकार रशियाविरुद्ध कठोर कारवाई करीत राहील

आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धा आजपासून चीनमधे निंगबो इथं सुरु होणार असून मीराबाई चानू भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे